आता राज्यभरातल्या सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी होईल मात्र अत्यावश्यक सेवा उदाहरणार्थ रुग्णालयं पोलिस अग्निशमन विभाग सफाई कामगार शासकीय महाविद्यालयं वगैरेंना हा निर्णय लागू होणार नाही

यासाठी दोन कोटी रुपयांच्या तरतूदीलाही बैठकीत मान्यता देण्यात आली

या निधीचा वापर बाल कल्याणाशी संबंधित वैद्यकीय सहाय शैक्षणिक सहाय्य कौशल्य तसंच व्यवसाय प्रशिक्षण या आणि अशा विविध प्रयोजनांसाठी केला जाणार आहे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचं नाव बदलून ते बहुजन कल्याण विभाग असं करायला आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली

राज्यातल्या सर्व शिक्षणमंडळांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्यपणे शिकवला जावा यासाठीचं विधेयक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

मात्र हे विधेयक संमत झाल्यानंतर या सर्व शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा या विषयाचा त्यांनी अंतर्भाव लागेल असं सांगितलं

यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातल्या महागाव कसबा मध्यम प्रकल्पात सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत

यामध्ये कंत्राटदार भास्कर माने संजय काळभोर अकोला पाटबंधारे मंडळाचे तत्कालिन अधीक्षक एस

कुलकर्णी गोसेखुर्द प्रकल्पाचे तत्कालीन अधिक्षक अभियंता ख ल खोलापूरकर आदींचा समावेश आहे

या प्रकरणात तेरसिंग अहिऱ्या या आदिवासी व्यक्तिला अटक केली आहे

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे सोलापूरमधल्या एका अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यापासून सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरुन पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे

या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल

जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमीत्त पुणे इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते

भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे यामुळे आर्थिक गैरप्रकारांना आळा बसेल आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह होईल आणि यातून देशातल्या बँकीग व्यवस्थेत स्थिरता येईल असा विश्वासही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे

याबाबत समिती सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल तसेच जनभावनेचा आदर केला जाईल असं मत आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषेदत व्यक्त केले द्धाची जागेवरच तपासणी करुन द्धाच्या दर्जाबाबत खात्री करणं मोबाईल व्हॅनमुळे शक्य होणार असून याम्ळे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचं पश् संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं दूध भेसळ रोखण्याकरता आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते मुंबईतलं महत्त्वाचं धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तसच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत या कामासाठी आवश्यक ते सर्व परवाने तातडीनं घ्यावेत या कामात बाधा आणणारी या परिसरातली अनधिकृत बांधकामं काढून टाकण्याची कार्यवाही तातडीनं करावी असे निर्देशही त्यांनी दिले भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या सोळा तारखेला नवी मुंबईत नेरुळ इथं होणार आहे या बैठकीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली

नवीन हळद काढणीला सुरुवात झाली असली तरी व्यापारी आणि हमालांमध्ये सुरु आलेल्या तोलाई देण्याच्या वादातून सौदे लांबले होते

पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेत अंतर्गत अनेक गावांनी जलसंधारणाची कामे करून गावे पाणीदार केली आहेत

दहशतवादाला निधी पुरवठा केल्याच्या आरोपावरून जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानातल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं अकरा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे